या उपग्रहावर अत्याधुनिक कॅमेरे बसवले असून पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीनं उपयुक्त माहिती त्यातून मिळेल

हा अत्याधुनिक उपग्रह भारताची हाय रिझॉल्युशन मेजिंग क्षमता वाढवेल असा विधास त्यांनी व्यक्त केला आहे भारतीय अन्न महामंडळाचं अधिकृत भांडवल साडे तीन हजार कोटी रुपयावरुन वाढवून दहा हजार कोटी रुपये करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला या निर्णयामुळे प्राप्त होणारं अतिरिक्त भांडवल केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अन्न महामंडळात गुंतवलं जाईल अन्न महामंडळाच्या अन्नधान्य साठ्यांकरता त्यांचा उपयोग केला जाईल त्यामुळे अन्न महामंडळावरचा कर्जाच्या व्याजाचा बोजा कमी होईल परिणामी अन्नधान्यवरचं अनुदानही कमी होईल यंदाच्या हगामात अन्नधान्य आणि साखरेचं तागाच्या गोण्यांमधे पॅकेजिग अनिवार्य करायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे

या निर्णयाचा लाभ देशाच्या पश्चिम आणि ईशान्य भागातल्या शेतकरी आणि कामगारांना मिळेल

वार्षिक एक रुपया तेक्या नाममात्र दरानं त्यांना ही जमीन मिळणार आहे अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी भारत आणि सौदी अरेविया या दोन्ही राष्ट्रांदरम्यान झालेल्या कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे यामुळे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सहकार्याला प्रोत्साहन मिळणार आहे

शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेस या तीन पक्षांच्या आमदारांच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून उद्दव ठाकरे यांची निवड झाली याच बैठकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीतले तिर घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना समाजवादी पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कामगार पक्ष लोकभारती आणि अपक्ष यांची महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली असून या आघाडीमध्ये समन्वयासाठी एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं तत्पूर्वी सगळ्यांच्या संमतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आपलं सरकार कोणाशीही सूडबुद्धीनं वागणार नाही असं ते म्हणाले

त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं दरम्यान विधानसभेचं विशेष अधिवेशन आज झालं त्यात हंगामी सभापती कालीदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार छगन भुजबळ काँग्रसेचे नेत आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण तसंच विधानसभेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँप्रेसचे दिलीप वळसे पाटील आणि भाजपाचे हरिभाऊ बागडे यांना सुरुवातीला शपथ देण्यात आली

सहा सदस्य अनुपस्थितीत होते आज कामकाज संपलं असून या उर्वरित सहा आमदारांना विधानसभा अध्यक्ष त्यांच्या दालनात शपथ देतील झारखंड विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून खास करून पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यामधल्या तेरा मतदारसंघात मतदान होणार आहे भाजपा झारखंडमुक्ती मोर्चा झारखंड विकास मोर्चा आणि एजेएसयु चे नेते मतदारांशी संपर्क साधण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत

अमेरिकी काँग्रेसच्या एका समितीनं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांना स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थित रहायला सांगितलं आहे सभेच्या न्याय समितीनं कालच ट्रम्प यांच्या विरोधातल्या महाभियोगाची सुनावणी चार डिसेंबरला करण्याची घोषणा केली होती ट्रम्प यांनी एकतर या सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावं किंवा यावर टीका करणं थांबवावं असं न्यायसमितीचे डेमोक्रेट अध्यक्ष जेरोल्ड नेडलर यांनी म्हटलं आहे युक्रेनचे राष्ट्रपती ब्लादिमीर जेलेन्सकी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात जुलै महिन्यात झालेली बातचित या महाभियोगाच्या दुस या टप्प्यामधे केंद्रस्थानी आहे आयसीसी कसोटी क्रिकेट मानांकनात फलंदाजीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पुढच्या क्रमांकावर सरकला असून सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालनं पहिल्या दहा जणांत स्थान मिळालेलं आहे

पहिल्या पाचात तीन भारतीय फलदांजांना स्थान मिळालं आहे त्यात कोहलीच्या बरोबर चेतेधर पूजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे

महोत्सवातल्या प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी असेल

आजच्या बंगाली अभिनेता प्रसनजित चॅटर्जी आणि न्यृत्यदिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टर क्लासलाही गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे